राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं गेल्या पाच वर्षात समाजाच्या प्रत्येक वर्गासाठी अथक प्रयत्न केले असं त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमुळे शेतक यांना अन्नसुरक्षा मिळेल असं त्यांनी सांगितलं

त्याआधी चर्चेत सहभागी होत अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम पक्षाचे थंबी दुराई यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी केलेल्या घोषणा खूप कमी असून यात देशाच्या रोजगार स्थितीवरही काही उपाययोजना केल्या नसल्याचं सांगितलं हा अर्थसंकल्प म्हणजे भारतीय जनता पक्षाचा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा असून विमुद्रीकरणामुळे छोट्या व्यवसायिकांचं नुकसान झाल्याचा आरोप दुराई यांनी केला अर्थसंकल्पातली संरक्षण क्षेत्रासाठीची तरतूद गेल्या वर्षीपेक्षा कमी असल्याचं काँग्रेसचे विरप्पा मोईली यावेळी म्हणाले विमुद्रीकरणामुळे औद्यागिक उत्पादनात घट झाली असून मध्यम आणि लघू उद्योगांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं ते म्हणाले सत्ताधारी पक्षाकडून बोलताना केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या प्रयत्नांमुळे भारत सर्वोत्तम कामगिरी करणार्या अर्थव्यवस्थांपैकी एक असल्याचं नमूद केलं मुद्रा योजना विमानतळांचा विकास वीज पुरवठा आदी कामांचा उल्लेख करत सिन्हा यांनी सरकारनं राबवलेल्या विविध योजनांची माहिती दिली भाजपचे किरीट सोमय्या तेलंगणा राष्ट्र समितीचे ए पी जितेंद्र रेड्डी धर्मनिरपेक्ष जनता दलाचे एच डी देवेगौडा राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकरराव कुकडे यांनी या चर्चेत सहभाग घेतला विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विविध मुद्दयावरुन गदारोळ केल्यानं आजही राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं पहिल्या तहकुबीनंतर सदनाचं काम पुन्हा सुरु होताच राज्यसभेचे उपाध्यक्ष हरविंश यांनी भाजपाच्या भूपेंदर यादव यांना राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभारदर्शक प्रस्तावावर चर्चा सुरु करायला सांगितलं यादव यांनी भाषण सुरु करताच तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी हौद्यात उतरून घोषणबाजीला सुरुवात केली तेलगू देसम पार्टीच्या सदस्यांनीही आंध्रपदेशाला विशेष दर्जा देण्यासंबंधी मागणीवरुन गदारोळ केला बहुजन समाज पार्टी समाजवादी पार्टीच्या सदस्यांनीही आपल्या जागेवरुन घोषणाबाजी केली सदस्यांनी सदनाची प्रतिष्ठा जपावी असं आवाहन हरिवंश यांनी वेळोवेळी केलं मात्र गदारोळ कायम राहिल्यांन राज्यसभेचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब झालं सकाळी राज्यसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच सपा आणि बसपाच्या सदस्यांनी उत्तरप्रदेशात विषारी दारु पिऊन मृत्यू झालेल्यांचा मुद्दा उपस्थित केला अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी यावर चर्चा करायला नकार दिला

पाकिस्तानातं जम्मू कश्मिरमधे नियंत्रण रेषेवर पूंछ जिल्यात आज पुन्हा एकदा युद्धबंदी मोडून गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला आज सकाळी करनी सेक्टरमधल्या नागरी भागात सीमेपलीकडून गोळीबार झाल्याचं संरक्षण सूत्रांनी सांगितलं सीमेवर तैनात असलेल्या भारतीय सुरक्षा दलांनी या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं आज संध्याकाळपर्यंत दोन्ही बाजूंनी थांबून थांबून गोळीबार होत होता यात भारताची कोणत्याही प्रकारची हानी झाल्याचं वृत्त नाही

यावेळी पश्चिम चंपारणमधे बगहा इथं आयोजित कार्यक्रमात त्यांनी सांगितलं की हे रस्ते प्रकल्प पूर्ण झाल्यावर पूर्व पश्चिम मार्गीका नेपाळच्या आंतरराष्ट्रीय सीमेशी जोडली जाईल शिवाय अयोध्या आणि नेपाळमधलं जनकपूर सहजरीत्या थेट रस्त्यानं जोडलं जाईल

चिटफंड घोटाळ्याप्रकरणी कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार आणि तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार कुणाल घोष यांची सीबीआयनं आजही शिलाँग इथं चौकशी केली या दोघांची एकत्र चौकशी पूर्ण झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे याप्रकरणी राजीव कुमार यांची चौकशी पुढेही सुरु राहील पश्चिम बंगालमधल्या शारदा विटफंड घोटाळाप्रकरणी सुरु असलेल्या सीबीआय चौकशीवर देखरेख ठेवण्याची मागणी करणारी गुंतवणूकदारांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली आहे

मात्र या चौकशीवर देखरेख ठेवण्यासाठी एखादी समिती स्थापन करायला सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या पीठानं नकार दिला आहे येत्या तीन महिन्यात अल्पसंख्याक शब्दाच्या पुनर व्याख्येसाठी मार्गदर्शक तत्वं जारी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाला दिले भाजपा नेते आणि विधीज्ञ अश्विनी उपाध्याय यांनी मार्गदर्शक तत्वाचं प्रेझेंटेशन पुन्हा समितीला द्यावं असे निर्देशही सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी दिले राजस्थानमधल्या दौसा जिल्ह्यातल्या सिंकदरा इथलं महामार्ग गुर्जर आंदोलनकर्त्यांनी रोखून धरला आंदोलनकर्त्यानी आगरा जयपूर बिकानेर महामार्ग रोखल्यानं सर्व वाहतूक वळवण्यात आली असं दौसाचे पोलीस अधीक्षक प्रल्हाद सिंग यांनी सांगितलं